जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम यांना अटक करायला गेलेल्या सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाला त्यांचा कुठेही माग लागला नाही त्यामुळे सक्तवसुली संचालनालयानं चिदंबरम यांच्या विरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली आहे चिदंबरम यांचे वकील कपील सिब्बल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यावर तातडीनं सुनावणी घ्यायची विनंती केली मात्र ही याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यापुढं विचारार्थ ठेवावी लागेल असं न्यायमूर्ती एन व्ही रामन यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयात याची सुनावणी होईपर्यंत चिदंबरम यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करु नये अशी विनंती त्यांच्या वकीलांनी तपास यंत्रणांना केली आहे पुरानंतर स्वच्छता पिण्याचं पाणी तसंच खंडीत विजपुरवठा यामुळे ग्रासलेल्या पुरग्रस्त नागरिकांनी आज सांगलीत रस्ता रोको आंदोलन केलं दत्तनगर काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉट परिसरातले नागरिक आज शिवशंभो चौकात एकत्र आले आणि त्यांनी रास्ता रोको केला शासकीय मदत नीट मिळत नसल्याचा आरोप करत नगरसेवकांचं पूरग्रस्त नागरिकांकडे लक्ष नसल्याची खंत आंदोलनकर्त्या नागरिकांनी व्यक्त केली आहे तहसीलदार शरद पाटील आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन तात्काळ मदत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं बांधकाम क्षेत्रातल्या ओबेरॉय रियालिटी आणि कॅपेसाईट उफ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागानं काल छापे घातले बेनामी व्यवहार केले असल्याच्या संशयावरून आयकर विभागानं हे छापे घातले या छाप्यात आयकर खात्यानं काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत जप्त केलेल्या माहितीपत्रकांवर नमूद विक्रीच्या किमती आणि प्रत्यक्षात नोंदणीकृत किमतींमध्ये प्रचंड तफावत आढळून आली अशी माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सातारा जिल्ह्यातल्या कराड अला कुख्यात गुंड पवन सोळवंडे याची काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमाराला बुधवारपेठ श्वेल्या त्याच्या घरातच हत्या झाली आहे चार अज्ञात हल्लेखोरांनी सोळवंडे याच्या घरात घुसून बेछूट गोळीबार केला या गोळीबारात तो मारला गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे हे हल्लेखोर स्थानिकच असावेत असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेनंतर कराड शहर आणि परिसरात तणाव निर्माण झाला आहे राज्यात आचार संहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्री निर्णय घेतला असल्याच्या फसव्या घोषणा करून लोकांना फसवत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी केली आहे ते काल यवतमाळ थें राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान एका सभेला संबोधित करत होते राष्ट्रवादी काँप्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील यावेळी उपस्थित होते नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल करत घरी बसवाव असं कोल्हे यांनी म्हटलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदिवासी समाजावर अन्याय केल्याची टीका मुंडे यांनी केली

या अंतर्गत काही ठिकाणी पुस्तकांचं वाटपही सुरू झालं आहे पुस्तक वाटपासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाची यंत्रणा काम करत आहे याअंतर्गत अनुदानित तसंच खाजगी शाळेतल्या सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तकं मोफत दिली जाणार आहेत आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये ई व्ही एम आणि व्हिव्हीपॅट यंत्राविषयी जनजागृती करण्यासाठी बुलडाण्यात जनजागृती रथ फिरु लागले आहेत जिल्ह्याधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी काल या रथांच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवला

पोषण अभियानांतर्गत कोल्हापूरचा आयसीडीएस करवीर दोन हा प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे या प्रकल्पाच्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी अंमलबजावणीमुळे या प्रकल्पाची उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड झाली

कोल्हापूर जिल्ह्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलवडे हे हा प्रस्कार स्विकारतील

यासंदर्भात परिवहन विभाग मुंबई विमानतळ प्रशासन आणि रिक्षा संघटनांची नुकतीच एक बैठक झाली या बैठकीत प्रीपेड रिक्षा सुरु करण्याचा निर्णय झाला यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला जाईल तसंच प्रवासाचं शुल्क आणि त्विर बाबी ठरवल्या जातील